मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पद आणि गोपनियेतेची शपथ घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात फडवणीस यांना शपथ दिली उपम्ख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावेळी शपथ घेतली गेले काही दिवस राज्यात सता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या चर्चा बैठका सुरु होत्या काल रात्रीपर्यंत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका स्रु होत्या त्या पार्श्वभूमीवर आजची घडामोड धक्कादायक मानली जात आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर वार्ताहरांना प्रतिक्रीया देताना सांगितलं मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत त्यांनी भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला इतर काही नेते आणि अपक्ष आमदारही आपल्यासोबत असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला तसंच त्याच आधारावर आम्ही सता स्थापनेचा दावा केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यासमोरच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं शपथविधीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं निकालापासून ते आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही पक्षाला राज्यात सतास्थापनेचा दावा करता आला नाही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणं कठीण होतं असंही अजित पवार म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी द्सऱ्यांदा म्ख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचं तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोघेही एकत्र येऊन काम करतील असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे राज्यातल्या सर्वात मोठ्या या घडामोडीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर ख्पसला असून शरद पवार यांचीही फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली सतेसाठी शिवसेनेनं हिंद्त्व सोडलं त्यांनी जनादेशाचा अपमान केला सर्व पर्याय ख्ले आहेत म्हणत शिवसेनेनंच भाजपाशी दगाबाजी केल्याचा आरोपही पाटील यांनी केला महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे अजित पवार यांच्यावरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं शरद पवार आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच म्ंबईत तातडीची वार्ताहर परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दिशाभूल केली भाजपाला पाठिंबा दिला असल्याचं दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना राज्यपालांकडे नेण्यात आलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सहयांची यादी तयार केली होती हीच यादी अजित पवार यांनी राज्यपालांना सादर केली असावी त्याम्ळे राज्यपालांची फसवणूक झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्रच आहेत याप्ढच्या काळात कोणतीही संकटं आली तरी त्याला आम्ही तोंड देऊ आणि याप्ढच्या काळातही सरकार आम्हीच बनवू असा दावा त्यांनी केला आपल्याला च्कीची माहिती देऊन राजभवनात नेण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं दरम्यान वार्ताहर परिषदेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली उद्धव ठाकरे यांनी आपली प्रत्येक राजकीय भूमिका उघड असते असं सांगत लपूनछपून फोडाफोडीचं राजकारण आपण करत नाही अशा शब्दात भाजपावर जोरदार टीका केली महाराष्ट्रात अवकाळी पावसानं झालेल्या पीक न्कसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचं पथक चार दिवसांच्या दौऱ्यावर आलं आहे या पथकांनं काल विदर्भातल्या अमरावती विभागातल्या न्कसानीची पाहणी केली विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पंचनामे आणि शासनानं निर्धारीत केलेल्या निकषान्सार अमरावती विभागातल्या नुकसानीचा अहवाल केंद्रीय पाहणी पथकाचे प्रम्ख काप्स विकास संचालनालयाचे संचालक डॉ

अवकाळी पावसाने बुलढाणा अकोला जिल्ह्यात कपाशीचं मोठ्या प्रमाणावर न्कसान झालं असून अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात कपासी सोयाबिन आणि भाज्यांचं मोठ्या प्रमाणावर न्कसान झाल्याचं अहवालात म्हटलं आहे राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं स्रू झाली

या परिषदेत विविध सत्रांमध्ये आदिवासींच्या समस्या शेती व्यवसायातील स्धारणा जल जीवन मिशन उच्च शिक्षणाबाबतचे धोरण आणि जीवन सुसह्य करण्यासाठी प्रशासन अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील परिषदेला उपस्थित राहाणार आहेत झारखंडमध्ये विधानसभा निवडण्कीचं वातावरण तापत असून विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पाच टप्प्यात होणाऱ्या निवडण्कीच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत

झारखंड विधानसभा निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर पोलिसीं पताम् आणि धनबाद या दोन जिल्ह्यांमधून बेहिशोबी रोकड जप्त केली आहे ही सर्व रक्कम अधिक तपासासाठी आयकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे याप्रकरणी एफआयरही दाखल करण्यात आला आहे एका वाहनातून पोलिसांनी साठ लाख रुपयांची रोकड जप्त केली पलामा जिल्ह्यातल्या दलतोगंज मतदारसंघात ही कारवाई करण्यात आली

जम्मू काश्मीरचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त अटल इल्लू यांनी जम्मू इथं झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली या बैठकीत त्यांनी या केंद्रशासित प्रदेशातल्या जनौषधी आणि अमृत स्टोअरचा आढावा घेतला नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं र्स्टाटअप्स आणि सूक्ष्म लघ् मध्यम उद्योंगासाठी स्वामितव हक्कांचं स्लभीकरण केलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पिय्ष गोयल यांनी ही माहिती दिली नवी दिल्लीत ग्लोबल बायो इंडिया परिषदेत प्रस्कार वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते शिक्षणक्षेत्र उद्योग आणि सरकारनं एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं नवनिर्मितीसाठी शाश्वत विकासाचा आधार महत्वाचा आहे असं गोयल यांनी सांगितलं वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रद्षणावरील चर्चेदरम्यान सांगितलं वायू प्रद्धषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित ऊर्जा केंद्र देखील बंद केली आहेत अशी माहिती त्यांनी दिली

त्या त्या शहरानुसार योजना तयार केल्या जात आहे असं जावडेकर यांनी सांगितलं ज्येष्ठ अभिनेत्री शौकत आझमी यांचं काल संध्याकाळी निधन झालं

अभिनेत्री शबाना आझमी या त्यांच्या कन्या होत शौकत आझमी आणि त्यांचे पती प्रख्यात कवी कैफी आझमी यांच्या पुढाकारानं इप्टा ही प्रायोगिक नाटय़संस्था आणि प्रोगामी लेखक संघटना स्थापन झाली होती बाजार उमराव जान सलाम बॉम्बे आणि इतर चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या शौकत त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल जपानमधे नगोया इथं ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया आणि न्यूझिलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि पूर्वेकडील देशांबाबतचे धोरण मजबूत करण्यावर चर्चा केली

जयशंकर यांनी जपानचे परराष्ट्र मंत्री तोषिमित्स् मोटेगी यांच्याशीही दविपक्षीय म्दद्द्यांवर स्वतंत्र चर्चा केली जलसंवर्धनाचं महत्व सांगणाऱ्या शिखर से प्कार या लघ्पटाचं काल केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रकाशन केलं जलशक्ती मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा लघ्पट तयार केला असून जलसंवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करणं आणि जलप्रद्रषणाला आळा घालण्याकडे जनतेचं लक्ष वेधण्यासाठी एव्हरेस्ट शिखरावर चढाई करून हा संदेश देणारे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी रवींद्र क्मार यांच्यावर आधारित हा लघ्पट आहे

जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करायला आपला विरोधच असल्याचा प्नरुच्चार संय्क्त राष्ट्रांच्या स्रक्षा परिषदेनं केला आहे

या करारानुसार शस्त्रांचा विकास उत्पादन आणि साठा करण्यावर बंदी घालायला मंज्री दिली आहे